राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरहद्दीवरील देशांकडून वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध लागू

प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चीनचं वर्तन करारांचा भंग करणारं भारताची स्पष्टोक्ती

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या प्रयत्नांत पाकिस्तान सरकार आडकाठी

भारत आणि अमेरिकेत कोरोनाची स्थाती बिकट मात्र दोन्ही देश साथीचा सामना करण्यास समर्थ जागतिक आरोग्य संघटनेचं मत

कोविड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी

तंबाखूमूळं वेदनामय मृत्यू होतो असा इशारा सर्व तंबाखू उत्पादनांवर यापुढे छापावा लागणार निर्बंध संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांकडून वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध लागू केले आहेत

नव्या आदेशानुसार भारताला लागून असलेल्या देशांमधील कोणत्याही कंपनीला अथवा उद्योगाला भारतातील खरेदी प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असल्यास त्या कंपनीची अथवा उद्योगाची भारतातील संबंधित विभागाकडं नोंद झालेली असणं आवश्यक आहे या व्यवहारासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाची परवानगी असणंही आवश्यक करण्यात आलं आहे निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत काल केंद्राच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत भांडवली खर्चा संबंधात आढावा बैठक घेतली

सध्याची परिस्थिती असामान्य असून त्यावर तोडगाही तसाच काढावा लागेल असं अर्थमंत्री या वेळी म्हणाल्या परिषद व्यापारातील प्रमुख भागीदार देश ही आपली भूमिका कायम निभावण्यासाठी सर्व देशांनी व्यापारात अधिक पारदर्शकता आणून विश्वासाचं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे असं आवाहन व्यापार आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे ब्रिक्स देशांच्या दहाव्या मंत्री परिषदेत ते काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते चीन प्रत्यक्ष ताबा रेषेचं पालन करणंच सरहद्दीवरील शांततेसाठी आवश्यक असल्याचं भारत मानतो याबात आतापर्यंत झालेल्या करारांचं भारतानं नेहमीच काटेकोर पालन केलं मात्र यंदाचं चीनचं वर्तन या करारांचा भंग करणारं आहे अशी थेट प्रतिक्रीया भारतनं काल व्यक्त केली प्रत्यक्ष ताबा रेषेत बदल करण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं कलभषण जाधव हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभृषण जाधव यांच्या लवकर सुटकेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये पाकिस्तान सरकार आडकाठी आणत असल्याचं भारताने म्हंटलं आहे या प्रकरणात आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करून न देणे द्रतावासाशी संपर्क साध् न देणे तसंच पाकिस्तान उच्च न्यायालयात एकतर्फी करण्यात आलेले युक्तिवाद अशा कृतींतून पाकिस्तानचा असहकाराचा उद्देश स्पष्ट होतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं अशा कृती करून पाकिस्तान या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करत आहेच शिवाय स्वतःच काढलेल्या अध्यादेशाचंही उल्लंघन करत असल्याचं श्रीवास्तव यांनी पुढे सांगितलं या सर्व कृतींतून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करण्याचीच मानसिकता दिसून येते असं श्रीवास्तव पुढे म्हणाले इशारा कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या अमेरिका आणि भारत या देशांमधील संसर्गाची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख माईक रायन यांनी दिला आहे मात्र हे दोन्ही देश सामर्थ्यवान असून त्यांच्यात या साथीशी लढण्याची प्रचंड क्षमता आहे असा विश्वासही त्यांनी काल व्यक्त केला

शॉपिंग मॉल संस्था आणि कार्यालयांनी पीपीई कीट बाबतही हीच काळजी घ्यायची आहे विलगीकरण केंद्र किंवा विलगीकरण घरांत निर्माण झालेला कचराही स्वतंत्रपणे गोळा करावा अशी सूचनाही सीपीसीब नं केली आहे

त्याचबरोबर पहिल्या आणि द्सऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीचा अभ्यासक्रम स्रु करण्याची परवानगी देण्यात यावी असंही देशमुख यांनी विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीस आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देणारी सुधारणा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला नवीन आरोग्य इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन नियमांमध्ये स्धारणा करत सर्व तंबाखू उत्पादनांसाठी नवीन आरोग्य इशारा जारी करण्यात आला आहे

तंबाखू उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी उत्पादनावर हा नवीन इशारा असेल याची खात्री करून घ्यायची आहे असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे औष्णिकऊर्जा सर्व नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांना एक खिडकी उपक्रमाच्या माध्यमातून मंजूरी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे औष्णिक उर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्य सरकार सौर उर्जेवर भर देत असल्याचं महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राउत यांनी काल मुंबईत सांगितलं या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्यातील नापीक तसंच शासनाच्या मालकीच्या ऊर्जा कंपनीची जमीन संपादित करण्यात येईल असं राउत यावेळी म्हणाले कर्मचारी कपात एयर इंडियाने कोणत्याही प्रकारची कर्मचारी कपात करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे एयर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या प्रमाणिकरणाबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला याच बरोबर कर्मचाऱ्यांचं मुळ वेतन देण्यात येणारे भत्ते यांच्यातही कुठलीही कपात करण्यात येणार नाही असं ही एयर इंडियानं ट्विटर संदेशाद्वारे स्पष्ट केलं आहे हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज ईशान्य भारतात सर्वत्र पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते ओदिशा आणि पश्चिम बंगाल मधील गंगेच्या खोऱ्यातही दमदार पाऊस अपेक्षित आहे देशाचा पश्चिम किनारपट्टीवरील भाग आणि मध्यप्रदेशातही बहुतांस ठिकाणी पाऊस हजेरी लावेल महाराष्ट्रातही आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत